पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा प्ढील हप्ता वितरीत केला त्यावेळी ते बोलत होते

या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना अधिकचे अधिकार मिळत असतील तर हे कायदे वाईट कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला या कायद्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवला जात असून यामुळे बाजार समित्या बंद होणार नाहीत असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं शेतकऱ्यांनी कोणाच्या बोलण्यात येऊ नये च्कीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं पंतप्रधानांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून केंद्र सरकारच्या योजनांपासून झालेल्या लाभाबाबतचा त्यांचा अन्भव जाणून घेतला लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातले शेतकरी गणेश भोसले यांनी पंतप्रधानांशी संवाद साधला

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी ही माहिती दिली

नागरी भागात नवीन स्वस्त धान्य दकान मंजूर करण्यावर देण्यात आलेली स्थगिती उठवणार असल्याची माहिती अन्न नागरी आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांनी दिली आहे नविन अधिकृत स्वस्त धान्य दकानं मंजूर करण्याबाबत धोरण राज्यातील रद्द केलेली स्वस्त धान्य दुकान शहरी भागात नवीन दुकानांना देण्यात आलेली स्थगिती या विषयासंदर्भात काल मंत्रालयात आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते संपूर्ण शहर आणि लगतची उपनगरे यांचा विचार करुन शहरातील रास्त भाव धान्य दकानांची स्थळ निश्चिती करण्यासाठी आराखडा तयार करावा आणि या आराखड्यावर प्रचलित दुकानं बंद दुकाने प्रस्तावित दुकाने अशी सर्व प्रकारची नोंद करावी असे निर्देशही भुजबळ यांनी यावेळी दिले

विश्वजित कदम यांनी दिले आहेत मुंबईत महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते प्रत्येक जिल्ह्यातला योग्य पात्र लाभार्थी निवडून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन योजनेचा थेट लाभ लाभार्थ्यांना होईल यादृष्टीनं प्रयत्न करावेत अशी सूचनाही कदम यांनी यावेळी केली

विपीन इटनकर यांनी दिले आहेत

त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला द्राक्ष एपल बोरसह सर्वच प्रकारच्या फळांच्या उत्पादकांना लाभ होणार आहे

भारतीय वेळेनुसार पहाटे पाच वाजता सामन्याला सुरुवात होईल चार सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाचा संघ मालिकेत एक शून्यनं आघाडीवर आहे